जे हातात बंदूक घेतील त्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही लष्करातर्फे देण्यात आला आहे

लेफ्टनंट जनरल के

धिल्लन यांनी काल श्रीनगरमध्ये एका पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली पाकिस्तान मधील ग्रप्तचर संघटना आएसआय जैश ए मोहम्मद संघटना चालवत असल्याचं धिल्लन यावेळी म्हणाले

मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते या योजने अंतर्गत सौर ऊर्जेवर चालणारे साडे सतरा लाखाहुन अधिक कृषि पंप शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जातील या योजनेमुळे स्वयंरोजगाराच्या संधीत वाढ होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

या धोरणामध्ये भारताला इलेक्ट्रॉनिक प्रणालीचे डिजाइन आणि उत्पादनाचं प्रमुख केन्द्र बनवण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेकरता भारतीय उद्योगांना अनुकूल वातावरण निर्माण होण्यास मदत होईल असं ते म्हणाले केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णयही काल केंद्रीय मंत्रीमंडळानं घेतला आहे

या निर्णयाचा लाभ निवृत्त वेतन धारकांनाही होणार आहे

ही सवलत मिळवण्यासाठी स्टार्टअप उद्योगांना उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाकडं अर्ज करावा लागेल

यात लातूर जिल्ह्याला नदी जलसंधारण श्रेणीत प्रथम प्रस्कार मिळाला असून बीड जिल्ह्यानं जलसाठ्यांचे प्नरुत्थान कामामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या जाऊ इथल्या मुलींच्या शासकीय निवासी शाळेला जलसंधारणाच्या कामात सर्वोत्तम शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे राज्यभरात काल शिवजयंतीचा उत्साह दिसून आला

शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जन्मसोहळा पार पडला यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विधान भवनातल्या शिवाजी महाराजांच्या प्तळ्याला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पृष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी इतर मान्यवर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते औरंगाबाद जिल्ह्यातल्या शिवाजी महाराजांच्या विविध प्तळ्यांवर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या भागातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या मिरवणुका काढण्यात आल्या जालना परभणी बीड उस्मानाबाद लातूर हिंगोली जिल्ह्यातही शिवजयंती निमित्त मिरवणुकांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं

यांनी व्यक्त केलं आहे परभणी इथं काल शिव जयंतीनिमित्त अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या कार्यक्रमात ते बोलत होते वारकऱ्यांनी भजन किर्तन प्रवचनाच्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ सुरु ठेवावी असं आवाहन पृथ्वीराज यांनी यावेळी केलं

यामध्ये दिव्यांगांना ओळखपत्रांचं वाटप केलं जाणार आहे इच्छूक दिव्यांग व्यक्तींनी वैद्यकीय प्रमाणपत्र छायाचित्र आणि आवश्यक ती कागदपत्रं घेऊन यावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज आणि उद्या प्राध्यापक वा ल कुलकर्णी तसंच प्राध्यापक नरहर कुरूंदकर व्याखानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे

ल कुलकर्णी व्याख्यान मालेत आज ज्येष्ठ कवी वसंत डहाके हे कविता समजून घेतांना या विषयावर व्याख्यान देतील तर उद्या प्राध्यापक नरहर कुरूंदकर व्याख्यानमालेत समीक्षक नीतीन रिंढे हे जागतिक कादंबरीच्या नव्या दिशा या विषयावर व्याख्यान देणार आहेत

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि सोयगाव इथल्या अंजिठा शिक्षण संस्थेच्यावतीनं भारतातील जातीय आधारावर आरक्षणाची मागणी सामाजिक आणि राजकीय विश्लेषणयाविषयावर आज राष्ट्रीय परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या या परिसंवादात नवी दिल्ली इथल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातले डॉ

वाघमारे डॉ राजेश करपे यांच्यासह इतर अभ्यासक आपली भूमिका मांडणार आहेत

अभ्यंकर यांनी दिल्या आहेत ते काल हिंगोली इथं जिल्हा नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते काश्मिरी दहशतवाद आणि देशातला शहरी नक्षलवाद संपवण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याची गरज असल्याचं मत विवेक विचार मंचचं राज्य समन्वयक सागर शिंदे यांनी व्यक्त केलं आहे ते काल औरंगाबाद इथं राष्टहित जनाधार विश्वस्त मंडळाच्या वतीनं कश्मिरी दहशतवाद शहरी नक्षलवाद समस्या आणि उपाय या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात बोलत होते दहशतवादी आणि नक्षलवादी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं